पुलावामा दहशतवादी हल्ल्याबद्दल भारतानं पाकिस्तनला फटकारलं मसूद अझरचा घोषित दहशतवादी सूचित समावेश करण्याच्या प्रस्तावाला समर्थन देण्याचं आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं आवाहन जगभरातल्या देशांकडून पुलावामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध सुरक्षाविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीची आज नवी दिल्लीत बैठक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह आज श्रीनगरला भेट देणार असंघटित क्षेत्रासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची आजपासून अंमलबजावणी आणि गुवाहाटी श्विं वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधू वैष्णवी भाले आणि अश्मिता चलैया उपांत्य फेरीत दाखल पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारतानं पाकिस्तानला फटकारलं असून पाकिस्ताननं दहशवाद्यांना पाठिंबा देणं थांबवावं आणि त्यांच्या भूमीतून कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा बंद कराव्यात असं पाकिस्तानला बजावलं आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीनं निश्वित केलेल्या निर्बधांअंतर्गत जेश ए महंमदचा म्होरक्या मसूद अझरसह घोषित दहशतवाद्यांची सूची करण्याच्या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय समुदायानं पाठिंबा द्यावा असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं पुन्हा एकदा केलं आहे भारतात आणि विरत्र दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी त्याचं पाकिस्तानातलं दहशतवादी जाळं आणि सुविधा वापरण्यासाठी पाकिस्तान सरकारनं मसूद अझरला मोकळं रान दिलं असल्याचं भारतानं म्हटलं आहे पाकिस्तान नियंत्रित भागातून कारवाया करणा या दहशतवादी गटांवर बंदी घालण्याचं आवाहनही भारतानं केलं आहे कालचा दहशतवादी हल्ला भ्याड आणि घृणास्पद असून राष्ट्रीय सुरक्षा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलायला भारत सरकार खंबीर आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातल्या देशांनी तीव्र निषेध केला आहे दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारताच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं अमेरिका रशिया आणि फ्रान्सनं म्हटलं आहे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी वॉशिंग्टन नवी दिल्लीच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं ट्विट अमेरिकेचे सिनेटर जॅक रीड यांनी केलं आहे अमेरिकेचे भारतातले राजदूत केनेथ जस्टर यांनीही अमेरिकेचा भारताला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे निर्णायक आणि सामूहिक प्रतिसादाद्वारे अशा प्रकारच्या अमानवी कृत्यांचा बीमोड करण्याची गरज रशियन दूतावासानं व्यक्त केली आहे फ्रान्स जर्मनी ऑस्ट्रेलिया तुर्की कॅनडा आणि झेक प्रजासत्ताकच्या राजदूतांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे दहशतवादी हल्ला करणा यांवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन करत संयुक्त राष्ट्रांचे सरविटणीस एन्टोनिओ गुटेरेस यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे या इल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो असे गुटेरस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मसूद अझर सारख्यांचा घोषित दहशतवादी सूघित समावेश करण्याच्या प्रस्तावाला समर्थन देण्याच्या भारताच्या आवाहनाबाबत बोलताना दुजारिक म्हणाले की हा मुद्दा सुरक्षा परिषदेच्या अखत्यारितला आहे नेपाळ बांग्लादेश भूतान श्रीलंका आणि मालदीव सारख्या शेजारी राष्ट्रांनी दहशतवादाचा एकत्रिपणे मुकाबला करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं म्हटलं आहे नेपाळचे प्रधानमंत्री के

शर्मा ओली यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीद्वारे शोकसंवेदना व्यक् केल्या कुठल्याही स्वरुपातल्या दहशतवादाचा नेपाळ तीव्र निषेध करतो आणि अशा घृणास्पद कृत्याचं समर्थन होऊ शकत नाही असं नेपाळच्या पर्राष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनीही उच्चायुकांमार्फत पाठवलेल्या संदेशात दहशतवादाविरोधात भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं म्हटलं आहे अशा प्रकारच्या निर्घृण हल्ल्याचा जगानं निषेध करावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचं आवाहन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी केलं आहे दहशतवादाविरोधातल्या लढाईत् भारताबरोबर असल्याचं मालदीवचे राष्ट्रपती िवाहीम सोलीह यांनी म्हटलं आहे मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुला शाहीद यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना संदेश पाठवून सरकार आणि भारतीय जनतेच्या प्रति शोकभावना व्यक्त केली जागतिक सुरक्षा आणि स्थैयाला धोका निर्माण करणा या दहशतवादाविरोधात सामुहिक प्रयत्न करण्याचं आवाहन संयुक्त अरब अमिरातीनं आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं आहे ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरला भेट देणार आहेत वरिष्ठ सुरक्षा आणि पोलिस अधिकाऱ्यांशी ते आढावा बैठका घेणार आहेत आणि सुरक्षाविषयक मूल्यमापन करून पुढली रणनीती ठरवणार आहेत या हल्ल्याच्या तपासासाठी गृहमंत्रालय एनआयए आणि न्यायवैद्यक तज्ञांची पथकं देखील पाठवणार आहे जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी सूचना जारी केली आहे हिसा भडकावणारा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा राष्ट्रविरोधी भावनेला खतपणी घालणारा किंवा देशाच्या एकात्मतेला बाधा आणणारा आशय व्यक्त करणारं प्रसारण होऊ नये याची खबरदारी घ्यावी असं त्यात म्हटलं आहे केबल नेटवर्क नियामक कायद्यात नमूद केलेल्या कार्यक्रम आणि जाहीरात संहितेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही मंत्रालयानं या वाहिन्यांना केली आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आजपासून सुरू होणार आहे

यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळायला सुरुवात झाल्यावर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर लाभार्थ्याच्या जोडीदाराला पन्नास टक्के निवृत्तीवेतन मिळेल हे निवृत्तीवेतन केवळ जोडीदारापुरतेच मर्यादित असेल ही योजना ऐष्छिक असून पन्नास पन्नास टक्के आर्थिक योगदानावर आधारित आहे त्यामध्ये वयोमानानुसार योगदान लाभार्थ्याकडून दिलं जाईल आणि त्याच प्रमाणात केंद्राचं योगदान असेल

तितकीच रक्कम सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांच्या नावावर जमा होईल या योजनेचा लाभार्थी बनण्यासाठी मोबाईल फोन बँकेचे बचत खातं आणि आधार क्रमांक आवश्यक आहे गुवाहाटी शें सुरु असलेल्या वरीष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधूनं उपांत्य फेरी गाठली आहे नागपूरची वैष्णवी भाले आणि असमची अश्मिता चलैया या दोर्घींनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

अस्मितानं आकार्शी कश्यपवर विजय मिळवला उपांत्यफेरीत तिची गाठ सिधूंशी पडणार आहे

परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांनी उपांत्यपूर्व फेरीत तर लक्ष्य सेन आणि कौशल धर्मामर यांनी उपांत्य फेरी गाठली आहे

केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्ली क्वें वार्ताहरांना ही माहिती दिली

व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मदुरो यांच्या अमेरिकेबरोबरच्या संघर्षात रशिया आणि चीननं पाठिंबा जाहीर केला आहे आपल्या देशाच्या नागरिकांना भेडसावणा या समस्याबाबत जनजागृती करण्यासाठी आगामी काळात हा समर्थन देणारा गट कारवाई करेल असं व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री जॉर्गे अरेज्ञा यांनी बातमीदारांना सांगितलं